शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं निधन

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुठेही मिरवणूका न काढता काल गणेश विसर्जन पार पडलं गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनानं ठिकठिकाणी विसर्जन व्यवस्था केली होती विसर्जनादरम्यान काल राज्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला

पुण्यातही मानाच्या गणेश मूर्तींसह इतर मूर्तींचं साधेपणानं मिरवणुका न काढता विसर्जन झालं

अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पुण्याची श्री ची मिरवणूक खरंतर जगभर प्रसिध्द आहे पण यंदाच्या कोरोनाच्या संसर्गामुळं ही मिरवणूक निघालीच नाही टाळ मृदूंग आणि ढोलताशांच्या गजरात बँडच्या सुरावटीत लाडक्या बाप्पाला वैभवशाली मिरवणुकीनं भावपूर्ण निरोप देण्याची पूर्ण्याची परंपरा

यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभ्रमीवर श्री ची मिरवणूक निघाली नसली तरी मानाच्या पाचही गणपती मंडळांसहीत प्रमुख मंडळांनी श्रीं च्या विसर्जनाची ऑनलाईन व्यवस्था केली होती त्यामुळे नागरिकांनी घरी बसूनच हा विसर्जन सोहळा पाहिला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रसाद पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात बसवलेल्या गणेश मूर्तीचं मंदिरासमोरच व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन झालं ग्रामीण भागातही गणेश मूर्ती संकलनासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती जालना नगरपालिकेनं शहरातल्या प्रत्येक प्रभागातून वाहनाद्वारे गणेश मूर्तींचं संकलन करुन त्यांचं तराफ्यांच्या सहाय्यानं मोती तलावात विसर्जन केलं परभणी महानगरपालिकेनं प्रभाग निहाय गणपती एकत्रित करून त्यांचं विसर्जन केलं नांदेड जिल्ह्यात अत्यंत साधेपणानं सामाजिक आंतर राखत गणेश विसर्जन पार पडलं जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वतीनं गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते

संकलित झालेल्या मूर्तींचं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विहीरीत विसर्जन केलं हिंगोली जिल्ह्यात मिरवणूक ढोल ताशांची वर्दळ नसल्यानं साध्या पद्धतीने शांततेत गणपती विसर्जन झालं हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं फिरत्या कुंडाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती दरम्यान गणपती विसर्जनादरम्यान राज्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी विसर्जनाच्या वेळी पाच जण बुडाले त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आलं तर एकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे देवळाली गाव इथं वालदेवी नदीकिनारी वडारवाडी इथला नरेश कोळी हा वालदेवी नदी मध्ये बुडाला तर चेहडी पंपिंग वालदेवी दारणा नदी संगम या ठिकाणी अजिंक्य गायधनी हा युवक बुडाला असून त्याचा शोध सुरु आहे निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा कादवा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला तर दोन कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं जालना शहराल्या काद्राबाद झेंडा परिसरातले तीन जण गणेश विसर्जनासाठी रोहनवाडी शिवारातल्या शेतात गेले असता विहीरीत पडले त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एक जण वाचला ब्रलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातल्या नागझरी पुलाजवळ अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर नाका इथले दोन सख्खे भाऊ गणेश विसर्जन करताना बूडाले

यावेळी सैन्यदलाच्या वतीनं हवेत बंद्कीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली

पायदल वायुदल तसंच नौदल या तीनही संरक्षण दलाच्या प्रमुखांनी मुखर्जी यांना मानवंदना दिली

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना तीन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यांच्यावर नांदेड इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते लिंगायत समाजाचे ते धर्मगुरु होते महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशात त्यांचा मोठा भक्त वर्ग आहे

राष्टीय स्वयंसेवक संघाचे ते प्रचारक होते इंग्रजी हिंदी मराठी कन्नड पंजाबी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार अहमदपूर इथल्या भक्तीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली

दरम्यान जेईई परीक्षा स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे मात्र राज्यात विशेषत विदर्भातल्या प्रग्रस्त भागातून एखादा उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही किंवा उशीरा पोहोचला तर तो राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे प्नर्परीक्षेची मागणी करू शकतो असं खंडपीठानं म्हटलं आहे

यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सुधारित अधिसुचना जारी केली आहे विविध कायद्यांमधील तरतुदींनुसार जारी करण्यात आलेले हे आदेश पाळणं रुग्णालयांवर बंधनकारक आहे याचबरोबर शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणही बंधनकारक असून या दरसूचीमध्ये आता ऑक्सीजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहेत

ते काल शहरातल्या खडकेश्वर महादेव मंदिराच्या प्जाऱ्यांना निवेदन देऊन मंदीर उघडण्याची विनंती करणार होते मात्र खासदार जलील येण्या अगोदरच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंदिरासमोर जमा होत जलील यांच्या आंदोलनाला विरोध केला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

दहा हजारांहून अधिक रोजगार निर्मितीचं उद्दीष्ट असलेल्या या औद्योगिक क्षेत्राकडे सरकारचं दुर्लक्ष का आहे असा सवालही आमदार पाटील यांनी देसाई यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे

या तिनही गुन्हेगारांना कोरोना विषाणू लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सकाळी सहा वाजता वैद्यकीय कर्मचारी औषधं देण्यासाठी गेले असता हे तिघे फरार झाल्याचे निदर्शनास आलं होत

सध्या अस्तित्वात असलेली दफनभूमी अपूरी आणि गैरसोयीची आहे असं जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे

शिवाजी चौक इथून या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला यावेळी खासदार संजय जाधव खासदार फौजिया खान आमदार राहुल पाटील महापौर अनिता सोनकांबळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते

उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातल्या महिलांना माफक दरात आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना पाच रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिलं आहे

अच्युत बन आणि वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ सुरेश सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रोख रुपये पाच हजार सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि पृष्पहार असे या प्रस्काराचं स्वरूप आहे सूर्यवंशी यांच्या अक्षरनाती या आत्मकथनाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे

कापसावर औषध फवारणी करण्यासाठी पाणी नेत असताना त्यांचा पाय घसरून ते पडले होते

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर वैजापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते